कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे

प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

महाराष्ट्रानं संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मराठा आरक्षण कायदा पारित केला असल्याचं मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे ते काल समाज माध्यमांवरून बोलत होते

गुणवत्तेच्या आधारे मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्राला न्याय मिळेल अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली ते म्हणाले मराठा आरक्षण संदर्भातला निकाल जो आहे हा सुप्रीम कोर्ट देणार असल्याची माहिती मिळालेली आहे मराठी आरक्षणाच्या बाजुनेच हा निकाल स्प्रीम कोर्टात लागेल असं माझं ठाम मत आहे याला कारणं अशी आहेत की सर्व संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करूनच मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सगळी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवलं आहे

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मिशन ऑक्सिजनची घोषणा केली राज्यातली ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनापर्यंत वाढवण्याचं नियोजन असून कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं

आयपीएलची कार्यकारी परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आपत्कालीन बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला आयपीएल स्पर्धेत खेळत असलेल्या काही खेळाडूंना कोरोना विषाणूची बाधा झाल्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

या महिन्याच्या शेवटी ही परीक्षा होणार होती गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये होणारी परीक्षाही स्थगित करण्यात आली होती

परीक्षेसंदर्भातल्या पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी एनटीएच्या संकेस्थळावर भेट द्यावी असंही निशंक यांनी म्हटलं आहे

समाज कंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असंही विभागानं कळवलं आहे राज्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायम आहे मात्र लसीकरणाबाबत कसलीही तडजोड केली जाणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं यासाठी बाहेरूनही लस मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं ते म्हणाले

ते म्हणाले कोविशिल्डचे नऊ लाख डोसेज आलेत

कुठल्याही परिस्थितीत लसीकरण करणं महामारीचा सगळ्यात उत्तम उपाय आहे

कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे आवश्यक असल्याचं सीआयआयचे अध्यक्ष उदय कोटक यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे उद्योगांनी आपल्या कामकाजाचा आढावा घेत कमीत कमी मनुष्यबळ वापरून व्यवहार सुरू ठेवावेत असं आवाहन कोटक यांनी केलं आहे कोविड बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयांमधल्या रिक्त पदे आणि वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव यासंदर्भात खासदार इम्तियाज जलिल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे न्यायमूर्ती एस व्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती एस डी कुलकर्णी यांनी रिक्त पदं कशी भरणार आणि वैद्यकीय सुविधा कशा उभारणार याबाबत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला दिले आहेत या याचिकेची प्ढची सुनावणी सात मे रोजी होणार आहे

आमदार चव्हाण यांनी काल लोहाराच्या ग्रामीण रूग्णालय आणि उमरग्याच्या उपजिल्हा रूग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला इथल्या रूग्णालयाकडे आवश्यक वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्यानं गंभीर रूग्ण तुळजापूर किंवा उस्मानाबाद याठिकाणी उपचारासाठी जात आहेत मात्र त्याठिकाणी देखील व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यानं रूग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना एक निवेदन सादर केलं

कोविडचा प्रादर्भाव नियंत्रणात आणण्याच्या तसंच रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याच्या कामी सर्वानी सक्रिय होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

शहरातल्या पाणीवेस भागातल्या नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर काल लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती यामध्ये तरुणांचं प्रमाण अधिक आहे मात्र लसीचा तुटवडा असल्यानं अनेकांना रांगेत उभं राहूनही लस न घेताच माघारी जावं लागत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जिल्ह्यातल्या डॉक्टरांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते बोलत होते रेमडिसीवीर हे जीवनरक्षक औषध नसून ते फक्त कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा रुग्णालयातला कालावधी कमी करण्यासाठी उपयोगी आहे त्यामुळे बाधित रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत आग्रह धरु नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

पोलीस आणि औषध प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून या दोघांना अटक केली परभणी इथून शेळके नामक व्यक्तिकडून ही औषधं घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे

वैद्यकीय सुविधा रुग्णालय आणि औषध विक्रेते यांना यातून सूट राहणार आहे कालपासून हा आदेश लागू झाला

कोविड बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी स्विधांबाबत औरंगाबाद खंडपीठानं स्वतःहून दाखल करुन घेतलेल्या सुमोटो याचिकेत मास्कचा वापर आधारकार्ड सोबत बाळगणं आणि द्चाकीधारांना तसंच मागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावर काहीच अंमलबजावणी न झाल्याचं निदर्शनास आल्यानं यासंदर्भात काय कारवाई केली अशी विचारणा खंडपीठानं केली होती त्यानंतर काल हेल्मेट सक्तीचे आदेश जारी करण्यात आले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृलपती भगतसिंह कोश्यारी होते